औरंगाबाद इथं भरवण्यात आलेल्या अँडव्हान्टेज महाएक्स्पो या औद्योगिक प्रदर्शनाचा काल गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते देशातली गरीबी दर करायची असेल तर रोजगार निर्मितीला केंद्रबिंद मानून आर्थिक धोरण ठरवणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले मराठवाड्यातल्या उद्योगांच्या अडचणी समजून घेतल्या असून लवकरात लवकर त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगताना ते म्हणाले

मुझे लगता हे कि मराठवाडा का भविष्य बहत उज्वल है आप सभी निश्चित रूपसे आप सब के नेतृत्व मैं मराठवाडा यक्सपोर्ट करनेवाला महाराष्ट्रका सबसे बडा पावरफूल ऐरीया होगा ये मेरी विश्वास है

औरंगाबाद ते अजिंठा रस्ता लवकरच पूर्ण होणार असून औरंगाबादहून शिर्डीसाठी चार पदरी रस्ता मंजूर करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं औरंगाबाद शहरात नगरनाका ते चिकलठाणापर्यंत स्काय बस करण्याचा प्नरुच्चारही गडकरी यांनी यावेळी केला दरम्यान गडकरी यांनी काल औरंगाबाद इथं उद्योजकांसोबत बैठकही घेतली क्रषीआधारित उद्योगांत अधिक गुंतवणूक करण्यावर भर द्यावा असं गडकरी यावेळी म्हणाले दमणगंगा पिंजाळ नारपार या नद्यांचं पाणी गोदावरीत आणण्याची योजना पूर्ण तयार असून यासाठीच्या निविदा लवकरच जारी होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं

ते काल ठाणे इथं पत्रकारांशी बोलत होते ठाकरे यांना सरकार चालवण्याचा कोणताही अन्भव नाही सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी पाच आठवडे घेतले अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार असं राणे यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे शिवसेनेचे छपन्नपैकी पस्तीस आमदार पक्षनेतृत्वाबाबत असमाधानी असल्याचं राणे यांनी म्हटल्याचं या वृत्तात म्हटलं आहे

ते काल मध्यप्रदेशात इंदूर इथं पत्रकारांशी बोलत होते रेल्वे सेवांमध्ये सुधारणेसाठी पुढच्या बारा वर्षांत पन्नास लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून यासाठी खासगी सरकारी भागीदारीवर सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं खासगी क्षेत्राची ही ग्रंतवणूक प्रवाशांसाठी हिताची ठरेल असं ते म्हणाले रेल्वे वाहतुकीत आणखी सुधार करण्यासाठी कमी प्रवासी असलेल्या स्थानकांवर रेल्वेगाड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली जाणार असल्याच रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेतला जाणार नाही असं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी म्हटलं आहे ते काल हैदराबाद इथं बोलत होते संसदेन संमत केलेला हा कायदा देशातल्या सर्व राज्य सरकारांनी कोणत्याही किंत् परंतू शिवाय लागू करणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले या कायद्याच्या अमलबजावणीनंतरही देशातल्या मुस्लिमांच सामाजिक शैक्षणिक धार्मिक आदी सर्व घटनात्मक हक्क अबाधित राहतील याची ग्वाही नक्की यांनी दिली

त्यांच्या निधनाबद्दल भारत सरकारनं आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे

या समारोप सत्रात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा

बोराडे महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर कार्यवाह दादा गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहू शकले नाही प्राचार्य बोराडे यांनी यावेळी केलेल्या भाषणात मराठी वाचकांची संख्या वाढली पाहिजे असं मत व्यक्त केलं लेखकाला कोणतीही जात नसते असं सांगताना बोराडे यांनी नव्या पीढीतल्या लेखकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता व्यक्त केली दरम्यान संमेलनात काल शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुले या विषयावर परिचर्चा तसंच आजचं सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक या विषयावर परिसंवाद झाला

आंतरशाखीय संशोधन डॉक्टरांचं आरोग्य यासह विद्यकीय तंत्रज्ञान आदी विषयांवर परिषदेत मार्गदर्शन करण्यात आलं

या स्पर्धेत नऊ सुवर्ण आणि आठ रौप्य पदकांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश दुसऱ्या तर मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद इथल्या मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीनं काल मिलिंद मॅरेथॉन घेण्यात आली यामध्ये दहा किलोमीटरच्या शर्यतीत पुरुष गटात परभणीचा किरण म्हात्रे यानं महिला गटात लातुरच्या पुजा श्रीडोळे हिनं प्रथम क्रमांक पटकावला परभणीच्या अश्विनी जाधवनं पाच किलोमीटरची स्पर्धा जिंकली राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकांनद यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या ब्लडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्ममहोत्सव पार पडला यावेळी झालेल्या शिवधर्म संसदेला खासदार छत्रपती संभाजीराजे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मराठा सेवा संघाच्या मराठा विश्वभूषण प्रस्कारानं छत्रपती संभाजीराजे यांना गौरवण्यात आलं औरंगाबाद इथं जिजाऊ जयंतीनिमित्त वाहन फेरी काढण्यात आली जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या उपस्थितीत क्रांती चौकातून सुरू झालेल्या या फेरीचा टीव्ही सेंटर भागातल्या राजमाता जिजाऊ चौकात समारोप झाला जालना शहरात छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीत तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले लातूर शहरात विविध पक्ष संघटनांच्या वतीनं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहण्यात आली

जिल्हा रुग्णालयातल्या सी टी

आश्रमाने घेतलेल्या शालेय पाठांतर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते काल बोलत होते औरंगाबाद परिसरातील सुमारे साठ शाळांमधले कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात हिंदी मराठी इंग्रजी आणि संस्कृत या चार भाषांतल्या पाठातर स्पर्धेतल्या साडे चारशेपेक्षा अधिक विजेत्या विद्यार्थी विद्यार्थिनींना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली